याबाबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली विधानसभा निवडणूकीत भाजपा शिवसेना रिपाई रासपा शिवसंग्राम आणि रयतक्रांती या पक्षांच्या महाय्तीला मतदारांनी स्पष्ट कौल दिला मात्र सरकारस्थापनेत शिवसेना सोबत यायला तयार नसल्यानं भाजपाला हा निर्णय घ्यावा लागला असं पाटील म्हणाले शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करायचं असेल तर त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले प्रदेश भाजपाच्या गाभा समितीच्या आज दोनदा बैठका झाल्या विधानसभा निवडण्कीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं सत्ता स्थापन करण्याबाबत आपली भूमिका कळवावी यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल संध्याकाळी भाजपा विधिमंडळ पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांना विचारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज द्पारी भाजपाची पहीली बैठक झाली संध्याकाळी प्न्हा झालेल्या बैठकीनंतर भाजपा नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत असमर्थता दर्शवली त्याम्ळे राज्यात द्सऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक आता होत आहे सकाळीही पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या आमदारांची बैठक घेतली त्यात राज्यातल्या जनतेला दिलेलं वचन आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्ज्न खरगे यांनी आज सकाळी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची जयपूर इथल्या रिसोर्टमध्ये भेट घेतली त्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षातच बसणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं तर याबाबत काँग्रसचे अधिकृत निवेदन आल्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी सर्व प्रमुख धार्मिक नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत शांतता आणि सुव्यस्था राखण्यासाठी सहकारला सहाय्य करु असं आश्वासन या धार्मिक नेत्यांनी दिलं बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व धार्मिक नेत्यांनी समाजात शांतता आणि सलोख राखण्याचं आवाहन केलं असून याप्ढील काळातही अशा प्रकारचा संवाद सुरु ठेवण्याबाबतच्या आवश्यकतेवर भर दिला देशातल्या प्रत्येक व्यक्तिच्या स्रक्षिततेची काळजी सरकार घेत असल्याबद्दल त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाचं देश विदेशातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे अनेक दशकं ज्न्या असलेल्या या प्रकरणाचा निर्णय लागणं हा भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातला सुवर्ण अध्याय असून संबंध देशानं या निर्णयाचं स्वागत केलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं तसंच नंतर हा निकाल एकम्खानं घेतला गेला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी काल देशाला उददेशून केलेल्या भाषणात म्हटलं आहे समाजातल्या सर्व वर्गांतील लोकांनी या निकालाचं केलेलं स्वागत म्हणजे भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि पारंपारिक सामाजिक सलोखा आणि सौहार्दाचं प्रमाण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

उत्तरप्रदेशातील स्न्नी वक्फ बोर्डानं या निर्णयाचं स्वागत केलं असून या निर्णयाला आव्हान देणार नसल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून या निर्णयाबाबत म्स्लिम समाज समाधानी असल्याचं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणच्या काल दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर देशात शांततापूर्ण वातावरण कायम राखल्याबद्दल भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशवाशियांचे आभार मानले आहेत नवी दिल्लीत आज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं एकमतानं हा निकाल दिला असून समाजातल्या सर्व स्तरांनी यांच स्वागत केलं आहे

देशभरात आज ईद ए मिलाद म्हणजेच प्रेषित महम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे अनेक ठिकाणी आज या निमित्त धार्मिक प्रार्थना प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित मिलाद महफील आणि सिरत कॉन्फरन्स देशभरात विविध ठिकाणी होत आहेत दिल्लीच्या जामा मशिदीत आज नेहमीप्रमाणे शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोंविद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद निमित्त श्भेच्छा दिल्या आहेत

जम्मू कश्मीर मधल्या बांदिपोरा जिल्हयात दहशतवादी आणि स्रक्षा दलात आज गोळीबार झाला लष्करातले जवान सीमेवरचा विशेष कार्यकारी गट आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांनी विजहारा लेवदारा भागात दहशतवादयांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती संशयित जागी लपलेल्या दहशतवाद्यांनी उलट गोळीबार केला अजूनही त्या भागात गोळीबार स्रु आहे

यात आतापर्यंत क्णीही जखमी झालं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं नवी दिल्लीत आज वायूप्रदूषणाची वाईट पातळी नोंदवण्यात आली

इराकमधे बगदाद आणि बसरा इथं काल स्रक्षादलांनी निदर्शनाच्या ठिकाणी दारुगोळ्याच्या वापरानं केलेल्या कारवाईत सात निदर्शकांचा मृत्यू झाला

हाँगकाँगमध्ये कायदेमंडळातल्या लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी आज भ्यारी रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेची नासधूस केली

अफगाणिस्तानात न्कत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची फेरमतमोजणी थांबवावी असं अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अब्द्र्ला यांनी सांगितलं आहे

काबूल इथं एका सभेत बोलताना त्यांनी फेरमतमोजणी थांबवावी असं सांगितलं

संरक्षण दलांनी वेळोवेळी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचं कौत्क करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत एका परिषदेचं आयोजन केलं आहे